त नांदेड हिंगोली परभणी लातूर उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांतही रुग्णांच्या संख्येत वाढ

चीनच्या सैन्याशी झालेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी दिलेल्या या भेटीला वेगळे महत्त्व आहे यावेळी पंतप्रधानांनी निमू इथं सैनिकांच्या तुकडीला संबोधित केलं भारत मातेच्या प्रतिष्ठेचं रक्षण करणाऱ्या सैनिकांचं धैर्य पराक्रम आणि समर्पण अत्लनीय असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं सैनिकांनी दाखवलेल्या शौर्यामुळे जगाला भारताची ताकद लक्षात आली असल्याचं ते म्हणाले विस्तारवादाचं युग आता संपुष्टात आलं असून हे विकासवादाचं युग असल्याचं सांगत पंतप्रधान मोदी यांनी चीनला अप्रत्यक्ष इशारा दिला लडाखची भूमी हा देशाचा मुकुट असून त्याने अनेक शूरवीर देशाला दिल्याचंही ते म्हणाले कमजोर लोक कधीही शांततेनं चर्चा करत नाही कारण शांततेची पहिली अट बहाद्री आहे भारतीयांनी नेहमी मानवतेच्या भल्यासाठी काम केल्याचं पंतप्रधान म्हणाले

विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि शैक्षणिक गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी काल ड्विट संदेशाद्वारे सांगितलं

या लसीचा मानवी शरीरावर प्रयोग करण्याची परवानगी नुकतीच केंद्रीय औषधी प्रमाणीकरण नियंत्रण संघटनेनं दिली आहे या प्रकल्पाला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून सर्व चाचण्या वेगानं करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

सर्व वैद्यकीय चाचण्या पूर्ण करून स्वातंत्र्यदिनापर्यंत ही लस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे प्ण्याच्या राष्टीय विषाणू संशोधन संस्थेनं विलग केलेल्या सार्स कोविड दोनचा वापर करून ही लस तयार करण्यात येत आहे

यामध्ये अरुणोदय कॉलनी लोटाकारंजा आझिम कॉलनी सिडको शेलूद चारठा सिल्लोड तालुक्यातल्या अजिंठा आणि पैठण इथल्या रुग्णांचा समावेश आहे

या भागात प्रतिबंधित क्षेत्र वगळता औद्योगिक ग्राहकांसाठी नियोजित वेळेत मोजक्या मनुष्यबळात बँका सुरु राहणार असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनी दिली

दरम्यान जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्ह्यात उद्यापासून पुढील दहा दिवस टाळेबंदी लागू करण्यात येणार आहे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले

यामध्ये हिंगोलीतले दोन कळमनुरी तालुक्यातले पाच वसमत तालुक्यातले चार तर सेनगाव इथला एक रुग्ण आहे

तर काल जिल्ह्यात आठ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं

या कार्यालयाचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं असून कार्यालयातल्या दहा कर्मचाऱ्यांना शहरालगत असलेल्या अंधारवाडी इथं विलगीकरण कक्षात पाठवण्यात आलं असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवल आहे दरम्यान हिंगोली इथल्या डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल आणि कोरोना केअर सेंटरला काल जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी भेट दिली यावेळी त्यांनी रुग्णालयातल्या व्यवस्थेची पाहणी केली आणि डॉक्टरांशी संवाद साधला

तर काल चार रुग्णांना बरे झाल्यान रुग्णालयातून सुटी देण्यात आली

तुळजापूर तालुक्यातले तीन उस्मानाबाद आणि उमरगा तालुक्यातले प्रत्येकी दोन रुग्ण आहेत

यामध्ये बीड शहरातला एक आणि भूम तालुक्यातला एक रुग्ण आहे दरम्यान बीड शहरात सध्या टाळेबंदी लागू आहे मात्र तरीही नागरिक टाळेबंदीला गांभीर्यानं घेत नसल्याचं दिसून येत आहे

जिल्ह्यातली कोरोना विषाणू बाधितांची वाढती संख्या रुग्णांची हेळसांड यंत्रणेचं अपयश अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आदींची दखल घेत खंडपीठानं सुमोटो जनहित याचिका दाखल करून घेतली असून काल त्यावर सुनावणी झाली प्रतिबंधित क्षेत्रात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती कधीही अचानक भेट देऊन पाहणी करु शकतात असंही न्यायालयानं स्पष्ट केलं शहरात जे लोक नियमांचं पालन करत नाहीत त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत या याचिकेवर पुढची सुनावणी सात जुलै रोजी होणार आहे

दोन तास चाललेल्या या बैठकीत राज्यातल्या विविध प्रश्नावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजना अर्थचक्राला गती देणं यासह अन्य प्रश्नांचा समावेश होता

दर तीन वर्षांनी होणाऱ्या संघटनात्मक बदलांनुसार नव्या नियुक्त्या करण्यात आल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं

माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी दिली जाणार आहे याशिवाय राज्यात मध्यवर्ती समितीच्या सदस्य म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी असणार आहे असं पाटील यांनी सांगितलं काल जाहीर झालेल्या कार्यकारिणीत मराठवाड्यातल्या बीडच्या खासदार डॉक्टर प्रितम मुंडे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर उस्मानाबादचे विधान परीषद सदस्य सुजितसिंह ठाकूर यांची महामंत्री म्हणून फेरनिय़क्ती तर लातूरचे नागनाथ निडवदे आणि औरंगाबादचे इद्रिस मुलतानी यांची मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे लातूर जिल्ह्यातले माजी आमदार सुधाकर भालेराव यांची अनुसूचित जाती मोर्चा तर औरंगाबादचे हाजी मोहमद एजाज शेख यांची अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे

मिलिंद पाटील दत्ता कुलकर्णी नांदेडचे डॉक्टर अजित गोपछडे लातूरचे शैलेश गोजमगुंडे आणि हिंगोलीचे शरद पाटील यांचा वेगवेगळ्या प्रकोष्ठच्या संयोजकामध्ये समावेश करण्यात आला आहे

औरंगाबाद पर्यटकासाठी जिल्ह्यातल्या वेरुळ अजिंठा लेणीसह औरंगाबाद लेणी बिबि का मकबरा दौलताबादचा किल्ला आणि पितळखोरा लेणीचा यात समावेश आहे प्रतिबंधित क्षेत्रात नसलेल्या स्मारकांनाच उघडण्याची परवानगी दिल्याचं केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी सांगितलं

मुंबईत काल दिवसभर मुसळधार पाऊस झाला सखल भागात पाणी साठल्यानं वाहत्रकीवर परिणाम झाला

वाशिम जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला परभणीच्या मानवत शहरातही काल पावसानं जोरदार हजेरी लावली दरम्यान राज्याच्या अनेक जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता असून वेधशाळेनं काही जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा जारी केला आहे

ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते नागरिकांनी कोणत्याही स्वरुपाचा आजार अंगावर न काढता तत्काळ आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा असं ते म्हणाले सध्या शहरातली परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र सद्यस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास संचारबंदी लागू करण्याशिवाय पर्याय नाही असं महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी यावेळी स्पष्ट केलं दरम्यान पाण्डेय यांनी काल महानगरपालिकेतल्या कोरोना वॉर रुमला अचानक भेट दिली काही आरोग्य अधिकाऱ्यांनी रुग्ण अन्वेषण अर्ज पूर्ण भरले नसल्याचं यावेळी त्यांच्या निदर्शनास आलं यासंदर्भात संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे

कोरोना विषाणू चाचणी सोबतच या आजाराचं संशोधनही या केंद्रात तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचं क्लग्रू डॉक्टर प्रमोद येवले यांनी सांगितलं

सतरा जून रोजी जिंतूर इथं बेकायदेशीर मद्य विक्री प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती

त्याची गंभीर दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली हनुमंत कच्छवे असं बडतर्फ करण्यात आलेल्या सहायक फौजदाराचं नाव असून सुरेश डोंगरे विशाल वाघमारे उद्धव सातपुते आणि शरद मुळगीर या चार जमादारांना निलंबित करण्यात आलं आहे

मास्क न वापरणारे तसंच दचाकीवर एकापेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करून दंडही वसूल करण्यात येणार असल्याचं त्या म्हणाल्या जिल्ह्यात प्रत्येक शनिवारी जनता संचारबंदी लागू केली जाणार असल्याचंही जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांनी सांगितलं

जिल्ह्यातल्या या रुग्णांमधे बहुतांश ज्येष्ठ असल्यानं जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी या संदर्भातला आदेश जारी केला ही दुकानं सुरू असल्याचं आढळल्यास त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनानं दिला आहे

यामुळे बंधाऱ्याची निर्धारीत पातळी कधीही भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे या स्थितीमधे या सर्व नदी काठावरील शेतकरी आणि वस्ती करुन राहणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे असं लातूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनं ही माहिती दिली

वाळूचं टिप्पर सुरू ठेवण्याकरता तक्रारदाराकडून त्यानं ही लाच मागितली होती

कंत्राटी कामगारांना कोरोना विषाणूवरील उपचार कक्षात लागणाऱ्या मन्ष्यबळात सामावून घ्यावं प्रलंबित पगार त्वरित द्यावा आणि कोरोना विषाणू बाधित कर्मचाऱ्यांसह सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्वरित विमा संरक्षण देण्यात यावं आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या विधिज्ञ अभय टाकसाळ यांनी या आंदोलनाचं नेतृत्व करत घाटीच्या अधिष्ठाता कानन येळीकर यांना मागण्यांचं निवेदन दिलं

मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे त्यांचा यावर्षीचा हंगाम वाया गेल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे अधिक माहिती देत आहेत आमच्या वार्ताहर विक्रमगड ताल्रक्यातल्या मोगरा उत्पादन करणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांची फुल शेती संपूर्णपणे संपूष्टात आली आहे

मज्रीपेक्षा मालाचा भाव कमी येत आहे व्यापारी त्या कळ्या परत शेतकऱ्यांकडे पाठवत आहेत अखेर वैतागून या कळ्या फेकून देण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी नीता चौरे पालघर

उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांच्या नेतृत्वाखालच्या पथकानं ही कारवाई केली

ग्रामसभा आणि मासिक सभा नियमितपणे न घेतल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली राजेश चव्हाण यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती